त्याम्ळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र संचारबंदी वाढविण्यासंदर्भात अजून क्ठलाही निर्णय झाला नसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे

मुंबई अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस दिल्ली लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड़यांच्या फेऱ्या रदद केल्या आहेत या गाड़यांची तिकिटं आरक्षित केलेल्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचं आरआरसीटीसीनं सांगितलं आहे

आज द्रपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला

म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या वांद्रे स्थित मातोश्रीया खाजगी निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची कोरोना विषाणूसंबंधी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज दिली या निवासस्थानानजिकच्या एका चहा विक्रेत्याला या विषाणूची लागण झाल्याचं काल स्पष्ट झाल्याम्ळं या चाचण्या केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं शब ए बारात या सणाच्या दिवशीही म्स्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम पाळत घरातच नमाज अदा करावी असं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी आज केलं हन्मान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पड् नये तसंच म्स्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब ए बारातसाठी घराबाहेर पड् नये पूजा अर्चा प्रार्थना घरातच करावी असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ग्न्हे दाखल करुन त्रुंगात टाकलं जाईल असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्ळजापूर इथल्या श्री त्ळजाभवानी मंदीरात कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर आज प्रथमच भक्तांविना चैत्री पौर्णिमा साजरी केली जात आहे महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र ज्योतिबा ची आजची चैत्र यात्रा सध्याच्या संचारबंदी मूळही स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे काही निवडक पूजाऱ्यांनी जोतिबाची दरबारी थाटातील बैठी पूजा बांधली औरंगाबाद जिल्ह्यात ख्लताबादच्या भद्रा मारुती देवस्थान इथं दरवर्षी हन्मान जयंतीनिमित मोठी गर्दी होते यावेळी कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी उद्या हन्मान जयंतीनिमित भद्रा मारुती देवस्थानाला भाविकांनी भेट देऊ नये असे आदेश प्रशासनानं दिले आहेत औरंगाबाद जवळच्या शेंद्रा गावात दरवर्षी भरवली जाणारी श्री क्षेत्र मांगीरबाबा यात्रा यावर्षी रद्द केली असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयानं दिली आहे

आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली

याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात राहत असल्याचं असं ते म्हणाले

डोंबिवलीचा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक नवीन रूग्ण आढळून आला त्याच्या नातेवाईकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला होता तर कल्याणच्या एका महिलेचा कोरोना विषाणू संसर्गामुळे काल भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयात मृत्यू झाला श्वसन विकाराच्या तक्रारींसाठी जे

रूग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्याला सेंट जॉर्ज रूग्णालयात हलविण्यात आलं कल्याण पूर्व इथून या रूग्णाला जे

रत्नागिरीत करोनाचा तिसरा रुग्ण सापडला आहे

ती राहत असलेल्या भागात दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाहन आलेले लोक राहत होते मात्र तिचा त्यांच्याशी काहीही संबंध आलेला नव्हता बुलडाणा जिल्ह्यातल्या दोघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे यात ब्लडाण्यातील एक तर शेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे

अकोला जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आज आढळला असून नागपूर एम्समधून प्राप्त अहवालावरून हे आज स्पष्ट आल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली

संचारबंदीच्या कालावधीत थक्वेसेमिया रुग्ण आणि कर्करुग्णांना रक्ताचा तृटवडा होणार नाही अशी ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक वस्तू औषधं समिटायझर मास्क इ बाजारात उपलब्ध होतील या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही आणि मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे

संचारबंदीच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी पोहोचण्यात अडचण येऊ नये यासाठी पोलीस आणि जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक सहकार्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

सलगच्या स्ट्यांनंतर आज राज्यातल्या अनेक बँकांमध्ये हे पैसे काढण्यासाठी सकाळपासून महिलांची मोठी गर्दी दिसून आली औरंगाबाद जिल्ह्यातलं कन्नड गडचिरोलीत काही ठिकाणी ग्राहकांनी परस्परांपासून अंतर ठेवून बँकेत व्यवहार केले मात्र जालना नांदेड जिल्ह्यातलं म्दखेड परभणी तसेच ध्ळे जिल्ह्यात मात्र नागरिकांनी बँकांजवळ गर्दी केली आणि याठिकाणी सामाजिक आंतर पाळलं गेलं नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे नांदेडमध्ये आरोग्य विभागात आज कंत्राटी स्वरुपात नोकर भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या याठिकाणी अंतर ठेवणारी व्यवस्था निर्माण केलेली असूनही उमेदवारांनी गर्दी केली

साथीचा रोग पसरवायला मदत केल्याबद्दल तसंच माहिती लपवल्याबद्दल महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाने हा ग्न्हा दाखल केला आहे नांदेड पोलीसांनी आज इंडोनेशियातल्या दहा आणि दिल्लीतील दोन अशा एकूण बारा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे या सर्वाविरूध्द पोलिसांनी नांदेडच्या ईतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

या लोकांनी स्वतःहन प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे देशातल्या शेअर बाजारांनी आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक तेजी आज नोंदवली

सरकार दुसऱ्या आर्थिक प्रोत्साहन योजनेसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा जगभरात कोरोना विषाणू केंद्र संसर्गाच्या रुग्णांमध्ये त्लनेने झालेली घट आणि जगभरातल्या बाजारात झालेल्या वाढीमुळे देशातले शेअर बाजार वधारल्याचे विश्लेषकांनी सांगितले ऊर्जा बँका तंत्रज्ञान द्रसंचार वाहन उद्योग यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले कोरोनाचा विषाणूचा प्रादर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेलं ध्ळे कृषी उत्पन्न बाजार समितींच कामकाज आज पासून स्रू करण्यात आलं

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं पहिल्यांदाचं शहरातल्या पात्र दिव्यांगांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयाचं सहायता अनूदानवितरित करण्यात आले असून हे अनूदान लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदरबारच्या गोपाळ बडगुजर या सेवानिवृत्त शिक्षकाने एक महिन्याचे निवृतीवेतन प्रधानमंत्री कोरोना सहाय्यता निधीस दिले आहे

अहमदनगरमधल्या मोमीन समाजातल्या नागरिकांना पोलिसांनी किराणा सामानाचं वाटप केल

टी बसेस धावल्या

इथल्या सारु केमिकल्स या कंपनीत विनापरवाना अनधिकृतपणे हैण्डसेनी क्लीन नावाच्या बनावट सेनिटायझरचे उत्पादन स्रू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात काल विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला इतरत्र हवामान कोरडं होतं

घरीच रहा स्रक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार